गदारोळ कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या द्रसऱ्या टप्प्याला आजपासून स्रूवात

विधानसभा विधानसभेत आज कामकाज स्रु होताच विरोधी पक्षांनी वैधानिक विकास मंडळाबाबत सरकारविरोधात घोषणाबाजी केली सरकारनं प्रवणी मागण्यांसंदर्भात स्पष्टता आणावी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत घोषणा करावी अशी मागणी भाजप नेते सुधीर म्नगंटीवार यांनी केली

मराठवाडा विदर्भ विकास मंडळ झालं पाहिजे हाच महाविकास आघाडी सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं

या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला दरम्यान अधिवेशन स्रु होण्यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी अनेक काँग्रेस नेते सायकलवरुन विधीमंडळात पोहोचले केंद्रातल्या मोदी सरकारने ज्या पद्धतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे त्यामधून सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील केलं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पटोले यांच्या या आंदोलनावर टीका केली

राज्यपाल अभिभाषण राज्य शासन कर्नाटक महाराष्ट्र विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत असून मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या अभिभाषणाला स्रुवात केली धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केलं कोरोनासंदर्भात मदतीसाठी कृती दल स्थापन केले आरोग्य स्विधांमध्ये वाढ करण्यात आलं कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या असं त्यांनी नमूद केलं राज्य शासनाचा माझं क्टुंब माझी जबाबदारी हा देशातला अभिनव उपक्रम ठरला असल्याचं राज्यपाल म्हणाले कोरोना विरोधातली लढाई अद्यापही स्रु असून राज्य सरकारनं मी जबाबदार ही योजना स्रु केली असल्याचं त्यांनी सांगितलं

केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली खेल खेल में या महाराष्ट्रातील खेळणी आणि गेमिंग आरेखन स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा काल करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

यासोबतच शासकीय लसीकरण केंद्रांसोबतच खाजगी लसीकरण केंद्रावर लस द्यायलाही स्रुवात झाली ज्येष्ठ नागरिक आणि पात्र सामान्य नागरिकांना लसीकरणापूर्वी कोविन या एपवर स्वतःची नोंदणी करणं आणि लसीकरणासाठीची वेळ ठरवून घेणं बंधनकारक आहे शासकीय लसीकरण केंद्रांवर मोफत तर खाजगी केंद्रावर लसीच्या प्रत्येक मात्रेसाठी एकूण अडीचशे रुपयांचं शुल्क आहे

लस घेण्यासाठी प्रत्येक केंद्रवार जेष्ठ नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे सध्या आरोग्य विभागाने निर्धारित केलेल्या शासकीय केंद्रावरुनच ही लस देण्यात येत आहे

लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे ज्या आरोग्य संस्था आय्ष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह केंद्र सरकारच्या इतर आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी आहेत अशाच संस्थांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून निवडलं गेलं आहे

रामामूर्ती यांनी पत्रकार परिषदेत आज दिली

नितीन राऊत यांनी जनतेला कोरोना विषाणू बाबतच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे एक्या त्यांचा संदेश आपणा सर्वांना कल्पना आहे कि विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचं संसर्ग प्न्हा पसरतो आहे माझी नागपूरच्या सगळ्या नगरवासियांना बंधू भगिनिंना नम्मपणे प्रार्थना आहे कि त्यांनी काम असलं तेव्हाच घराच्या बाहेर पडावं आणि काम नसेल तर घरातच राहण्याचं प्रयत्न करावा आणि मास्क लावणं अत्यंत आवश्यक आहे

हाथ वारंवार ध्णे आवश्यक आहे या सर्व गोष्टींच पालण जर आपण केला तर निश्चितपणे आपला आरोग्य व्यवस्थीत राहील आणि आपण कोरोनावर मात करू शकाल मला खात्री आहे नागपूरवासीयांवर कि त्यांनी एकदा मनात ठरवलं ते करतात आणि तृम्ही पण कराल ही अपेक्षा या प्रसंगी करतो

तपासादरम्यान असे दिसून आले आहे की मसाले आणि सिमेंट लोह आणि स्टील उत्पादनांपर्यंतच्या विविध प्रकारच्या करपात्र वस्तूंमध्ये संस्थांचे व्यवहार आहेत

यांसह अनेक कल्याणकारी योजनांवर राज्याचे महिला आणि बाल विकास विभागाचे राज्यमंत्री बच्च कइ यांनी शिक्कामोर्तब केले

अटकेतील आरोपी हे चंद्रपुर आणि नागपूर जिल्ह्यातील तसेच तेलंगणा आणि मध्यप्रदेश राज्यातील आहेत

ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे दरम्यान यवतमाळ येथील प्सदच्या विजवितरण कंपनीच्या सबस्टेशनला काल रात्री आग लागली अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळले

पालकमंत्री केदार यांनी न्कसानग्रस्तांना शासन मदत करेल असं भेटीदरम्यान आश्वासन दिले सभापती पदग्रहण नागपूर महापालिकेत सतापक्षातर्फे घोषणा केल्याप्रमाणे आज विविध विशेष समित्यांच्या सभापतींचे पदग्रहण पार पडले महापौर दयाशंकर तिवारी उप महापौर मनीषा धावडे स्थायी समिति अध्यक्ष विजय झलके आमदार कृष्णा खोपडे यांच्या प्रम्ख उपस्थितित वैद्यकीय सेवा आणि आरोग्य सभापति शिक्षण समिति गलिच्छ वस्ती निर्मूलन समिति क्रीडा महिला आणि बाल कल्याण कर आकारणी संकलन यासह द्र्बल घटक समितिच्या सभापतिंनी आपले प्रदग्रहण केले

आगामी मनपा निवडणूकीकडे पाहता या समित्यांकडूंन चांगल्या कामाची तसेच लोकाभिम्ख कार्याची अपेक्षा सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी आयोजित यावेळी पत्रकारपरिषदेत केली सत्तापक्ष कड़ंन विविध सभापतिंचे यावेळी स्वागत करण्यात आले